भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ आज वध्यातून केला

विदर्भातल्या दुष्काळाला काँप्रेसच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला हिंदू दशततवाद हा शब्द निर्माण करून काँप्रेसनं हिंदूंचा अपमान केला आहे त्याचबरोबर काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेसनं देशाच्या शूर सैनिकांचा आणि त्यांच्या बलिदानाचाही अपमान केला आहे असंही मोदी म्हणाले राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार वान्याची दिशा अचूक ओळखतात त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं मोदी म्हणाले पवार यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करतानाच अंतर्गत कलहामुळं पवार यांचं पक्षावरचं नियंत्रण सुद्धि आहे अशी धिका मोदी यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह विदर्भातले शिवसेना भाजपाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते सरकारनं गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामकाजाचा आढावा मोदी यांनी यावेळी घेतला

सरन्यायाधीश न्या रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं याचिकाकर्त्यांच्या वकिलांना येत्या सोमवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत मतदान पावत्या पडताळणी करण्याची सध्याची पद्धत अधिक सुसंगत असून त्यात बदल करण्यासाठी याचिकाकर्त्या पक्षांनी ठोस कारण दिलेलं नाही असं आयोगानं आपल्या उत्तरात म्हात्रिं आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस महाआघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँप्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याच मतदारसंघातून शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला दोन्ही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन न करता साधेपणानं जिल्हाधिकारी कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आज अहमदनगरमध्ये भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार सुजय विखे पार्पेल यांनी तर रत्नागिरसिंधुदुर्ग मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे निलेश राणे यांनी अर्ज दाखल केला राज्यातल्या तरूणांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आदित्य संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत युवासेनेचे पदाधिकारी विहंग सरनाईक यांनी ही माहिती दिली हा कार्यक्रम अराजकीय असून उद्या संध्याकाळी औरंगाबाद इथून या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे

चौथ्या टप्प्याचं जिन तिसऱ्या कक्षेत सोडलं जाईल

रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ कुरूळ गावातल्या रसाणी डोंगर परिसरात एका तरूणानं केलेल्या गोळीबारात एकजण ठार एक तरूण गंभीर जखमी झाला काल मध्यरात्री निलेश वाघमारे या तरूणानं रिव्हॉल्वर मधून गोळीबार केल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली पोलिसानी निलेशला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे